अब्दुल कलाम यांच्या जयंतीच्या औचित्यानं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज त्यांना आदरांजली वाहिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कलाम यांना अभिवादन केलं थोर शिक्षक महान शास्त्रज्ञ आणि उत्कृष्ट राष्ट्रपती राहिलेले डॉक्टर कलाम यांचं प्रत्येक भारतीयाच्या मनात अढळ स्थान राहील असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर इथं डॉ कलाम यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केलं

निवडणूक काळातल्या गैरप्रकारांचं चित्रण करून किंवा छायाचित्र काढून नागरिक या अॅपवर अपलोड करू शकतील किंवा त्याबद्दलची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांना या अॅपच्या माध्यमातून कळवू शकतील

कोलकता आणि गौहत्ती यासह या राज्यांतल्या बहुतेक सगळ्या शहरांमध्ये मोठे मंडप उभारून दुर्गापूजा केली जाते विजया दशमी अर्थात दसरा येत्या ग्रुवारी साजरा होणार आहे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यंदाचा दसरा राजस्थानमधल्या बिकानेर इथे सीमा सुरक्षा दलासोबत साजरा करणार आहेत अशा संवेदनशील भागात दसरा साजरा करणारे सिंह हे पहिले गृहमंत्री असल्याचं गृहमंत्रालयानं म्हटलं आहे

कोळसा घोटाळ्याशी संबंधित एका प्रकरणातल्या मनी लाँड्रिंगच्या आरोपासाठी हा जामीन देण्यात आला आहे जिंदाल यांच्यासोबतच या प्रकरणातल्या अन्य चौदा आरोपींनाही न्यायालयानं जामीन दिला आहे

शेतकऱ्यांना प्रेशा दाबानं विद्यत प्रवठा करण्यासाठीच्या एचव्हीडीएस अर्थात उच्चदाब वितरण प्रणाली या योजनेचंही यावेळी उद्घाटन होणार आहे या योजनांचा राज्यातल्या सवादोन लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे तर विद्यत भारीत वाहनांना प्रोत्साहन देण्याच्या केंद्र आणि राज्यशासनाच्या धोरणानुसार महावितरणतर्फे राज्यात पाचशे चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात येणार असून त्यापैकी पन्नास स्टेशन्सचं काम सुरू झालं आहे

या समारंभाचं आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीनं केलं आहे चार दिवस चालणाऱ्या या समारंभाच्या सुरुवातीला आज महिला संमेलनाचं आयोजन करण्यात आलं असून चर्चासत्रं बौद्ध भिक्खू धम्म परिषद सांस्कृतिक कार्यक्रम यासह विविध अन्य कार्यक्रम या समारंभात होणार आहेत

तत्कालीन तलाठी डी एस कदम यांच्याशी संगनमत करून दधगावकर यांनी ज्ञानोपासक गृहनिर्माण संस्थेची जागा बळकावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता यासंदर्भात दाखल तक्रारीनंतर नानलपेठ पोलिसांनी द्धगावकर यांच्यासह निवृत्त तलाठी डी एस कदम यानाही अटक केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

ब्यूनोस आयर्स इथे झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय प्रुषांचा संघ काल मलेशियाकडून तर महिलांचा संघ यजमान अर्जेंटिनाकडून पराभूत झाला